पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध

कम्य्निटी रेडिओ केंद्रांना सक्रिय भूमिकाबजावण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे

या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवून कोरोना वर मात करण्यासाठी जिल्हयातील खामगांव तालुक्यातील प्रिंप्रिगवळी येथे ग्रामपंचायतच्या वतीने होमिओपेथीक औषधिचे वाटप करण्यात आले आहे दरम्यान गत दोन महिन्याच्या कालावधीत ब्लडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखांच्या आसपास नागरिक परजिल्ह्यातून तथा राज्यातून स्वग़ही परतले आहेत अमरावती विभागात लोकडाऊनच्या परिस्थितीत मज्रांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू केली

यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसापासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत हे दोन्ही रुग्ण पॉझेटिव्हरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील आहेत त्यांना आता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काळजीपूर्वक काम करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ संजीव क्मार यांनी दिले आज कोरोना विषाणू संदर्भात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते

म्बई प्णे नागपूर या सारख्या रेड झोन मधून तसेच इतर राज्यातील मजूर हे गोंदिया आल्याने त्यांना कोरनटाईम करण्यात आले असून या रुगनानां कोरोनाची लक्षणे आढळून आली याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

हरिकृष्ण मोटघरे आकाशवाणी बातम्यानसाठी गोंदिया वर्धा जिल्ह्यात लागोपाठ द्सऱ्या दिवशी नवीन रुग्णाची नोंद झाली असून आज आर्वी तालुक्यातील रोहणा गावातील य्वक कोरोना बाधित असल्याचे तापासणीअंती प्ढे आले आहे

प्रुषोत्तम मडावी यांनी सांगितले

आकाशवाणी बातम्यांसाठी मध् कसबे अकोला राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा असं विद्यापीठांचे क्लपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करण्याची म्भा मिळावी असं पत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अन्दान आयोगाला पाठवलं होतं मात्र याची माहीती आपल्याला दिली नव्हती याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणं विद्यापीठ कायद्याचा तसंच विद्यापीठ अन्दान आयोगाच्या नियमांचा भंग ठरेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि रोजगारावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं राज्यपालांनी म्ख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे परीक्षा रद्द करण्याबाबत य्जीसीला पाठवलेलं पत्र आणि मागणी हा अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार असून याबाबत सामंत यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देशही राज्यपालांनी म्ख्यमंत्र्यांना दिले आहेत

अफवा सांप्रदायिक द्वेष महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसृत करणं तसंच अशा स्वरुपाचे इतर ग्न्हे फेसब्क ट्वीटर इन्स्टाग्राम टिकटॉक अशा माध्यमात वाढले असून पोलीसांची करडी नजर परिस्थितीवर आहे असं ते म्हणाले करिअर निवडताना आध्निक अभ्यासक्रमांची अत्यंत उपय्क्त माहिती महा करिअर पोर्टलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी केले आहे

विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच क्ट्ंबाला हातभार लावावा लागतो संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे य्निसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रम्ख टेरी ड्रीयन यांनी सांगितले

देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली आहे निर्यात करण्याच्या उत्पादनांच्या निर्मीतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंकरिता आयातीवर अवलंबून रहावंच लागेल असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मृतदेहावर दफनविधी करणं हा मूलभूत अधिकार असून सध्याच्या कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवरसूद्धा कोणाचाही हा अधिकार डावलता येऊ शकत नसल्याचं म्ंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे म्ख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दता आणि न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणान्सार शवांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत असल्याची कोणतीही ठोस माहिती प्ढे आले नसल्याच न्यायालयानं सांगितलं आहे महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योदध्यांचे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योदध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे य्द्ध जिंकायचे आहे असे आवाहन केले आहे म्ख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फ्लून गेली आहे हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे या य्दध संकटात एक सैनिक बनून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात हे निश्चितच कौतूकास्पद आहे

सामुदायिक रेडिओ म्हणजे परिवर्तनाचे पाईक आहेत असे जावडेकर म्हणाले

बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्य्निटी रेडिओच्या केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी भाष्य केले

एम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्य्निटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले